स राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पासची अट रद्द खाजगी प्रवासी वाहनांनाही परवानगी

नवी दिल्लीतल्या लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते मेंद्रत रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं शस्त्रक्रियेनंतर ते कोमात गेले होते तत्पूर्वी त्यांना कोरोना विषाणू संसर्गही झाला होता मुखर्जी यांच्या निधनानं पाच दशकांच्या झंझावती राजकीय कारकिर्दीचा अस्त झाला आहे

अभ्यासू आणि मृत्सद्यी म्हणून राजकीय वर्तुळात ख्याती असलेले मुखर्जी राजकारणात अजातशत्र् होते

काँग्रेस पक्षानं त्यांना सर्वप्रथम राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली

पंतप्रधान नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं अफ्रिकन विकास बँक एशियन डेव्हलपमेंट बँक आंतरराष्ट्रीय नाणे निधी तसंच वर्ल्ड बँकच्या संचालक मंडळावरही त्यांनी भारताचं प्रतिनिधीत्व केलं

त्यापूर्वी पाचवेळा त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती

गेल्या वर्षीचं त्यांना देशाच्या सर्वोच्च मानाच्या भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं म्खर्जी यांच्या निधानाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी तीव्र द्ःख व्यक्त केलं आहे देशानं आज एक सुपूत्र गमावला असल्याचं राष्टपतींनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे तर मुखर्जी यांनी देशाच्या विकासात आपला अमिट ठसा उमटवला तसंच ते एक विद्वान विचारवंत होते असं पंतप्रधान नेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे

उद्या दोन सप्टेंबरपासून राज्यातली आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई पासची अटही काढून टाकण्यात आली आहे त्याचबरोबर खाजगी प्रवासी वाहनांनाही परवानगी दिली आहे

हॉटेल आणि लॉज पूर्ण क्षमतेन चालवण्यास मान्यता देण्यात आली असून सरकारी कार्यालयातल्या सर्व गट अ आणि ब अधिकाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे

राज्यसभेचं कामकाज याच दिवशी सुरु होईल मात्र वेळ वेगळी असेल

न्यायव्यवस्थेबद्दल आपल्याला आदर आहे सर्वोच्च न्यायालयाचा किंवा न्यायव्यवस्थेचा अनादर करण्याचा आपला हेतू नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

ते काल मंबईत वार्ताहरांशी बोलत होते

औरंगाबादचं डॉ

राज्यातली प्रार्थना स्थळं खुली करण्याच्या मागणीसाठी आंबेडकर यांनी काल पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदीर परिसरात आंदोलन केलं यावेळी आंबेडकर यांच्यासह पंधरा जणांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली त्यानंतर ते बोलत होते दहा दिवसात मागणी मान्य न झाल्यास प्रन्हा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला

मुंबईत काल कृषी विभागाच्या बैठकीत ते बोलत होते कृषी अभ्यासक्रमात प्रामुख्याने कृषी व्यवस्थापन आणि विपणन विषयक अभ्यासावर भर देण्यात यावा त्याचप्रमाणे प्रयोगशील आणि होतकरू तरुण शेतकऱ्यांना या मोहिमेत सामावून घ्यावं असं ते म्हणाले कृषी विषयक उद्योगांना चालना देण्यासाठी कृषी विभागाच्या स्मार्ट पोकरा आत्मा यासारख्या अर्थ सहाय्य करणाऱ्या योजनांची सांगड घालण्यात येईल जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल अशी माहिती या बैठकीत देण्यात आली

बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी काल निवडणूक घेण्यात आली डक हे बीड जिल्ह्यातील माजलगाव बाजार समितीचे अध्यक्ष आहेत

कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींचं विसर्जन मिरवणूका न काढता सर्वत्र साधेपणाने करण्याचं आवाहन शासनानं केलं आहे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये तसंच शक्य असल्यास घरी बसवलेल्या गणेश मूर्तींचे घरीच विसर्जन करावं असं आवाहनही सर्व जिल्ह्यांच्या स्थानिक प्रशासनानं केलं आहे

लातूर जिल्ह्यात गणेश मूर्ती संकलन केंद्र उभी करून त्या ठिकाणी मूर्ती जमा कराव्यात त्यांचे विधीपूर्वक विसर्जन केले जाईल असं आवाहन लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे बीड जिल्ह्यात पोलीस यंत्रणेकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

संकलित मूर्तींसह निर्माल्याचे विसर्जन वसमत रस्त्यावरील जलश्रद्धीकरण केंद्र परिसरात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात केलं जाणार असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे दरम्यान परभणी शहरात काल नानलपेठ पोलिस नवामोंढा आणि कोतवाली पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पथसंचलन केलं उस्मानाबाद नगरपालिकेने शहरात सर्व भागात गणेश मूर्ती संकलनासाठी पर्यावरण पूरक रथ तयार केले असून नागरिकांनी या रथात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचं आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केल आहे कळंब नगरपालिकेनही मूर्ती संकलनासाठी वाहन व्यवस्था केली असून घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीचे सामूहिक विसर्जन केलं जाणार असल्याचं नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी सांगितलं तर तुळजापूर शहरातही नगरपालिका सात ठिकाणी गणेश मूर्ती संकलन करणार असल्याच मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी सांगितलं

त्यावेळी ते बोलत होते

एक हजार खाटांचे स्वतंत्र रूग्णालय हे जिल्हा वासियांना खुले करून देण्यात येत असल्याचं टोपे म्हणाले

या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलं आहे

याबाबतचं पत्र काल प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली

औरंगाबाद इथं संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेताना ते बोलत होते वाल्मीमध्ये शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम चर्चासत्रं आणि संशोधन उपक्रमात भरीव प्रमाणात वाढ होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले संस्थेनं येत्या वर्षभराचा प्रशिक्षण आराखडा विभागनिहाय सादर करण्याची सुचनाही गडाख यांनी यावेळी संबंधितांना दिली परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातील रामेटाकळी इथला तलाठी राजकुमार उत्तमचंद शर्मा याला एक हजार रुपयांची लाच घेतांना काल रंगेहाथ पकडण्यात आलं